जागतिक पर्यावरण दिनानिमित आज नवी दिल्लीत प्रकाश जावडेकर यांच्या हस्ते नगर वन या कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली तसच या संदर्भातील पुस्तिकेच प्रकाशन झाल त्या वेळी ते बोलत होते तुळशीबाग गेल्या अडीच महिन्यांपासून बंद असलेली पूण्यातील महात्मा फुले मंडई आणि तूळशीबाग आजपासून पून्हा एकदा सुरू झाली आहे टाळेबंदीमुळे येथील व्यावसायिकांचे मोठं नुकसान झाल्याने त्यांनी महापालिकेकडे व्यवसाय चालू करण्याची परवानगी मागितली होती महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त शांतनु गोयल आणि स्थायी समितीचे अध्यक्ष हेमंत रासने यांनी दुकान आणि गाळे उघडण्याचा आराखडा तयार करून ही परवानगी दिली निसर्ग पुणे जिल्ह्यात निसर्ग चक्रीवादळामुळे झालेल्या नुकसानाची आज उपमुख्यमंत्री आणि जिल्ह्याचे संपर्क मंत्री अजित पवार यांनी पाहाणी केली मावळ तालुक्यातील भोयरे आणि पवळेवाडी इथं त्यांनी ही पहाणी केली तसच चक्रीवादळात मृत्यू पावलेल्या खेड तालुक्यातील मंजाबाई आणि नारायण नवले यांच्या वारसांना पवार यांच्या इस्ते मदतीचा धनादेश देण्यात आला दरम्यान या चक्रीवादळानं मावळ तालुक्यातील गुलाबाच्या शेतीचं जबर नुकसान झालं आहे या नुकसानीचे तातडीनं पंचनामे करण्याचे आदेश देण्यात आले आहेत वीजपुरवठा निसर्ग चक्रीवादळामुळ झालेल्या पावसानं देहूरोड शहरात आणि कॅन्टोन्मेंट परिसरात गेल्या तीन दिवसांपासून वीजप्रवठा खंडीत झाला असून अनेक ठिकाणी वीजेचे खांब ताराही पडल्या आहेत महावितरणने द्रुस्तीची कामे वेगाने करावीत अशी मागणी देहरोड कॅन्टोन्मेंट बोर्डातर्फे करण्यात आली आहे

या विद्यार्थ्यांना ते आहेत त्याच जिल्ह्यातून परीक्षा देता येईल त्यासाठी त्यांना कोठेही इतस्त्र प्रवास करण्याची गरज पडणार नाही असेही देशमुख यांनी स्पष्ट केले चंद्रकांत पाटील पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील केंद्र सरकारने दुसऱ्या कार्यकाळाच्या पहिल्या वर्षात अत्यंत प्रभावी कामगिरी केली आहे कोरोनाचा प्रभावी मुकाबला प्रधानमंत्री गरीब कल्याण योजनेची यशस्वी अंमलबजावणी आत्मनिर्भर भारतासाठी कल्पक उपाययोजना आणि देशातील अनेक दशकांच्या समस्या सोडविणारे ऐतिहासिक निर्णय हे या वर्षाचे वैशिष्ट्य आहे असं भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी आज पुण्यात पत्रकार परिषदेत सांगितलं

दीपक म्हैसेकर यांनी दिली कोरोना कोरोना विषाणूवरील आयूर्वेदिक औषधासाठी आयूर्वेद आणि ऍलोपॅथी पहिल्यांदाच एकत्र येत असून डॉ अरविंद चोप्रा यांच्या नेतृत्वाखाली आयुर्वेदिक औषधाच्या चाचण्यांना काही दिवसात सुरुवात केली जाणार आहे कोरोना जिल्हा प्रशासन आणि महापालिका प्रशासनानं सुक्ष्म नियोजन करुन कोरोनाचा रुग्ण दर व मृत्यू दर कमी करण्यावर लक्ष केंद्रित करावे अशा सूचना वैद्यकीय शिक्षण मंत्री अमित देशमुख यांनी आज पुण्यात जिल्हाधिकारी कार्यालयातील आढावा बैठकीत दिल्या यापुढेही राज्य शासन आवश्यक त्या सेवा सुविधा गतीने उपलब्ध करुन देईल असेही त्यांनी सांगितले आठवडे बाजार पूणे जिल्ह्यातील प्रतिबंधित भाग वगळता उर्वरित गावातील आठवडे बाजार पुन्हा सुरु करण्यास जिल्हाधिकारी नवल किशोर राम यांनी सशर्त परवानगी दिली आहे

खडकी उपबाजार गेले अनेक दिवस बंद असलेला पुणे कृषि उत्पन्न बाजार समितीचा खडकी उपबाजार उद्यापासून सुरु होत आहे

नमस्कार